जगातली ही सर्वात मोठी लसीकरण मोहीम असून सर्वाधिक जोखीम असणाऱ्यांना प्राधान्य तसंचमानवतेच्या तत्वांवर ही मोहीम आधारित आहे असं प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं पहिल्या टप्प्यात तीन कोटी लोकांना लस दिली जाईल तर दुसऱ्या टप्प्यात तीस कोटी लोकांचं लसीकरण होणार आहे असं त्यांनी सांगितलं ही लस शोधण्यासाठी गेले कित्येक महिने अथक परिश्रम करणाऱ्या शास्त्रज्ञांची त्यांनी प्रशंसा केली

राज्यात मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या कोविड केंद्रात लसीकरण मोहिमेचा प्रारंभ झाला पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे तसंच मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यावेळी उपस्थित होत्या यावेळी पहिल्या टप्प्यातल्या प्राधान्य गटातल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात आली या कोविड सेंटरमधल्या आहार तज्ञ डॉ मध्रा पाटील यांना मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत पहिली लस घेण्याचा मान मिळाला कोरोना लसीकरणाचा आजचा कार्यक्रम हे एक क्रांतीकारक पाऊल असल्याचं मुख्यमंत्री उद्दव ठाकरे यांनी यावेळी सांगितलं लस घेतल्यानंतरही मास्क हात ध्रणं आणि सुरक्षीत अंतर या त्रिसूत्रीचा विसर पडू देऊ नका असं त्यांनी केलं अजूनही संकट टळलेलं नाही आहे लस आलेली असली तरी सर्वांना लस मिळेपर्यंत काही दिवस महिने लागणार आहे त्यामुळे सर्वांनी कोरोना प्रतिबंधक नियमांच पालन कराव असं आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केलं रुग्णांची सेवा करणाऱ्या त्यांचे जीव वाचवणाऱ्या कोविड योद्वांना मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला बातमीदारांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी सांगिततलं

कांदिवलीच्याडॉ

अंधेरीतल्यासबरबनडायग्नोस्टीकमधल्यारेडियोलॉजीटेक्निशियनश्रेयातावडेआजच्यालसीकरणाच्यालाभार्थीआहेत त्यांनीसांगितलं

त्यानुसारवैद्यकीयअधिक्षकडॉ वर्षाराठोड ऐरोलीकेंद्र डॉ विजययेवले बालरोगतज्ञवाशीकेंद्र डॉ आनंदसुडे बालरोगतज्ज्ञ नेरूळकेंद्रआणिवेंकटरामव्ही

पुण्यात सिरम स्टिट्यूटचे मालक आदर पुनावाला यांनी लस घेतली भारत आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांना या लसीकरण मोहिमेत चांगलं यश मिळो अशा शुभेच्छा त्यांनी ट्विटरवर दिल्या आहेत

पालकमंत्रीअशोकचव्हाणयांनीद्रदृष्यप्रणालीमार्फतसंपर्ककरूनलसीकरणालाशुभेच्छादिल्या

त्या म्हणाल्या

स्टार्टअपसुरुकरणाऱ्यायुवकांनाआताचांगलंप्रोत्साहनमिळतअसून भविष्यातल्यातंत्रज्ञानासंदर्भातअनेकशोधआतासमोरयेतीलअसाविश्वासत्यांनीव्यक्तकेला

यासगळ्यांनीआपल्यातलाविश्वासकायमठेवावाअसंआवाहनत्यांनीकेलं

कोरोनाप्रादूर्भावाच्याकाळात सर्वत्रव्यवहारबंदहोते मात्रयाचकाळातअनेकस्टार्टअपहीसुरुझाले

छत्रपतीसंभाजीमहाराजांच्याराज्याभिषेकदिनानिमित्तउपमुख्यमंत्रीअजितपवारयांनीत्यांनाअभिवादनकेलंआहे स्वराज्यरक्षकछत्रपतीसंभाजीमहाराजांनीजिजाऊमाँसाहेबांचेसंस्कारआणिछत्रपतीशिवाजीमहाराजांच्याविचारांचावारसासक्षमपणेपुढंनेला अत्यंतप्रतिकूलपरिस्थितीतस्वराज्याचंरक्षणकरतस्वराज्याचाविस्तारकेला अशायुद्धनिप्ण प्रकांडपंडितछत्रपतीसंभाजीमहाराजांच्यात्यागालाआणिशौर्यालामानाचामुजराकरतअसल्याचंअजितपवारयांनीम्हटलंआहे महाराष्ट्राच्याउन्नतीसाठीछत्रपतीसंभाजीमहाराजांचास्वाभिमानीविचारचप्रेरकअसूनत्यासाठीसर्वांनीएकत्रयेण्याचंआवाहनहीत्यांनीकेलंआ हे

डियन पर्सनॅलीटी ऑफ विरआणि लाऊ टामि अचिव्हमेंट या दोन पुरस्कारांची त्यांनी घोषणा केली प्रसिद्ध दिग्दर्शक कलाकार विश्वजीत चटर्जी आणि दिविलियन सिने मोटोप्राफर व्हिटोरिओ स्टोरॅरो यांना अनुक्रमे हे पुरस्कार देण्यात येणार आहे जावडेकर पुढे म्हणाले की करमणूक ही मानवासाठी गरजेची असून विविध कलागुणांचे प्रदर्शन चित्रपटांच्या माध्यमातून करण्यात येतं हा सोहळा अधिक रंगतदार असावा यासाठी फी गोवा आणि भारत सरकार यांच्या सहभागासह मी खासगी उद्योजकांना आमंत्रित करतो यावेळी त्यांनी फिल्म बाजारचंही उद्घाटन केलं सामाजिकन्यायमंत्रीधनंजयमुंडेयांच्याविरोधातमुंबईउच्चन्यायालयातजनहितयाचिकादाखलझालीआहे निवडणूकआयोगालादिलेल्याप्रतिज्ञापत्रातदुसऱ्यालग्नाची तसंचगुन्हेगारीआरोपांचीमाहितीमुंडेयांनीलपवल्याचाआरोपकरत माहितीअधिकारकार्यकर्तेहेमंतपाटीलयांनीहीयाचिकादाखलकेलीआहे लोकप्रतिनिधित्वकायद्याचंउल्लंघनआणिनिवडणूकआयोगाचीफसवणूकमुंडेयांनीकेलीअसल्याचाआरोपपाटीलयांनीयाचिकेतकेलाआहे हीयाचिकादाखलकरुनघ्यावी आणिमुंडेयांच्याविरोधातगुन्हादाखलकरावा असंत्यांनीम्हटलंआहे कृषीकायदेआणि खेनदरवाढीविरोधातआजकाँग्रेसनंनागपुरातल्याराजभवनालाघेरावघालण्याचंआंदोलनकेलं काँग्रेसचेप्रदेशाध्यक्षबाळासाहेबथोरातयांच्यानेतृत्वाखालीकेलेल्यायाआंदोलनातक्रीडामंत्रीसुनीलकेदार मदतआणिप्नर्वसनमंत्रीविजयवडेट्टीवार ऊर्जामंत्रीनितीनराऊतयांच्यासहअनेकआमदारआणिहजारोकाँप्रेसकार्यकर्तेसहभागीझालेहोते काटोलनाका मात्रपोलिसांनीसुरक्षेच्याअनुषंगानंहीटँक्टररॅलीकाटोलरोडवरच्याचौकातथांबवली त्यानंतरझालेल्यासभेत केंद्रसरकारनंआणलेलेकृषीकायदेतात्काळमागेघ्यावेतअन्यथाराज्यातकाँप्रेसमोठंआंदोलनउभारेल असा शिराकाँग्रेसचेप्रदेशाध्यक्षबाळासाहेबथोरातयांनीदिला यवतमाळ जिल्ह्यात बर्ड फल्यू चा शिरकाव झाला आहे

या मृतं मोरांच्या नमुन्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानं मोरांना बर्डफ्ल्यू ची बाधा झाली असल्याचं स्पष्ट झालं आहे

जिल्हा प्रशासनानं या गावात एलर्ट झोन जाहीर केला असून नागरिकांनी घाबरून न जाता काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे नांदेड जिल्ह्यात माहूर तालुक्याच्या पापलवाडी शिवारात मृत्यू झालेल्या चार कोंबड्या आणि तीन कावळ्यांना बर्डफ्ल्यूचीच लागण झाल्याचा अहवाल आल्यानं पापलवाडी परिसरात दहा किलोमीटर क्षेत्र सतर्क क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आहे मध्यमहाराष्ट्राच्याबहुतांशभागातकिमानतापमानातसरासरीच्यातुलनेतउल्लेखनीयवाढझाली तरमराठवाड्याच्याबऱ्याचभागातआणिकोकणच्याकाहीभागातकिंचितवाढझालीआहे राज्याच्याउर्वरितभागातकिमानतापमानसरासरीच्याजवळपासहोतं